बंगळूरु इथं काल डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघ जेच्या पाच युवा वैज्ञानिक प्रयोगशाळांचं लोकार्पण केल्यावर ते बोलत होते भविष्यातल्या संरक्षण प्रणालींच्या विकासासाठी आवश्यक असलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यावर या प्रयोगशाळांमध्ये भर दिला जाणार आहे देशात नव्यानं विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासाच्या स्वरुपाला आकार देण्याचं काम या प्रयोगशाळा करतील अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली

बंगळुरु इथल्या कृषी विज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम होणार असून यावेळी प्रधानमंत्री भारतीय विज्ञान तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी सुविधा मॅप अर्थात आय सोजे या पोरिकेचंही उद्वाज करतील भारतात संशोधन आणि विकास करणाऱ्या संशोधकांना आवश्यक असलेली माहिती मिळवण्यासाठी या पोरिबेचा उपयोग होणार आहे विज्ञान तंत्रज्ञानः ग्रामीण विकास हा यंदाच्या परिषदेचा विषय आहे

नोवेल पारितोषिक विजेते जर्मन पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ प्राध्यापक सीफिन हेल यांच्यासारख्या नामवत व्यक्तींची चार व्याख्यानं होणार आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण विकासावर भर असलेली ही भारतीय विज्ञान परिषद पहिल्यादाच या परिषदेच्या इतिहासातली कृषी विज्ञान परिषद ठरणार आहे या परिषदेत बालक विज्ञान परिषद महिला विज्ञान परिषद माजी कुलगुरू विज्ञान परिषद सायन्स कम्युनिकेार्से मीठाणि प्राईड ऑफ इंडिया आयएससी एक्स्पो या भव्य विज्ञान प्रदर्शनाचंही आयोजन केलं आहे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात होणाऱ्या निदर्शनांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जोरदार ींका केली आहे ही निदर्शनं पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात झाली पाहिजेत असं त्यांनी सांगितलं

पाकिस्ताननं नेहमीच अल्पसंख्याकांचा धार्मिक छळ केला आहे आणि या पीडितांना मदत करणं भारताचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले

ज्या राज्यांनी ही योजना लागू केलेली नाही ती राज्ये या वर्षी ही योजना लागू करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राजस्थानातल्या जोधपूर इथून नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेविषयी जनजागृतीकरता भाजपाच्या राष्ट्रीय अभियानाला सुरुवात करणार आहेत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित रॅलीलाही ते संबोधित करणार आहेत

या कायद्याविरोधात सुरु असलेली निदर्शनं राजकीय हेतूनं प्रेरित आहेत असा आरोपही त्यांनी केला एखाद्याला भारतीय नागरित्व गमवावं लागेल असा कोणताही नियम किंवा कलम या कायद्यात असेल तर ते दाखवावं असं आवाहनही त्यांनी काँप्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिलं

संरक्षण दलाच्या सर्व शाखांमध्ये समन्वय आणि एकात्मता निर्माण व्हावी यासाठी कालबद्व शिफारसी देण्याचे निर्देश संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी सर्व दलांच्या प्रमुखांना दिले आहेत पदभार स्वीकारल्यानंतर रावत यांनी काल एकात्मिक सरक्षण दल मुख्यालयातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले

संसाधनाचा योग्य वापर करण तसंच इतर पायाभूत सोयीसुविधा विशेषतः अधिक मनुष्यबळाचा वापर होत असलेल्या सुविधा कमी करण्यावर भर दिला जाईल असं रावत यांनी या बैठकीत सांगितलं

प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणं सोयीचं होईल आणि प्रवासादरम्यान त्यांच्या कोणत्याही गरजांसाठी ते रेल्वेशी संपर्क साधू शकतील

कोणत्याही मोबाईल फोनवरून या क्रमांकावर फोन करता येणार असल्यानं सर्व मोबाईल धारकांना त्याचा वापर करणं शक्य होणार आहे

आसामच्या क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक ओकार केडीया आणि सामाजिक कल्याण विभागाचे सचिव हेमेन दास यांनी आकाशवाणीच्या शिंक शो मध्ये ही माहिती दिली या स्पर्धांच्या वेळी खेळाडूंना सर्वोत्तम क्रीडा साहित्याबरोबरच उत्तम सुविधा पुरवल्या जातील असं आश्वासन दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलं या स्पर्धामध्ये यंदा पहिल्यांदाच लॉन बॉल आणि सायकलिंग या क्रीडा प्रकारांचा समावेश केला असून त्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था सज्ज आहे अशी माहिती केडीया यांनी दिली

महाराष्ट्राच्या अनेक भागात काल गारपी आणि अवकाळी पाऊस झाला मराठवाङ्यात हिंगोली नांदेड लातूर परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला माहूर तालुक्यात काल पहा गारांचा पाऊस झाला परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला उस्मानाबाद जिल्ह्यातही काल पहा िकाही भागात गारपी िझाली औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या या पावसामुळे रब्बीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून उभ्या पिकांवर रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे

या अभियानाअंतर्गत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती शिवीरं घेतली जातील

झा वापर करून कशातन्हेनं गुन्हे करतात याविषयीची माहिती महिलांना मिळू शकेल असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हा कें आहे